ते काल नवी दिल्ली क्विं जेपी मॉर्गन डेरनॅशनल कौन्सिलच्या बैठकीत बोलत होते

सरकारच्या धोरणनिश्वतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरला आहे असं त्यांनी सांगितलं या कौन्सिलमधे ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र जॉन हॉवर्ड अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर आणि कोंडोलिझा राईस माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट जेट्स यांच्यासारख्या जागतिक राजकारण धुरुंधर नेत्यांचा समावेश आहे केन्द्रीय पंचायती राज ग्रामीण विकास कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करतील

भारतीय हवाई दलानं जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्वांची अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे काल एक आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं हा नियमित अभ्यासाचा एक भाग आहे असं हवाईदलानं केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

या अभ्यासामुळे जमिनीवर मारा करण्याच्या हवाईदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचंही या संदेशात म्हटलं आहे हरयाणातल्या उचाना प्रिथला कोसली बिन आणि नरनौंद या विधानसभा क्षेत्रात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज फेरमतदान सुरु झालं सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे उद्या होणाऱ्या मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका यानं दिली

जम्मू कश्मीमरधल्या गटविकास परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार काल संपला

आमच्या वार्ताहरांना दिलेल्या माहितीनुसार उद्या मतमोजणी होईल आणि संध्याकाळपर्यंत सर्व निकाल जाहीर केले जातील निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या राजपोरा अवंतीपोरा भागात काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवली जात आहे असं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं सुरक्षा दलांच्या संयुक पथकानं अवंतीपुरामध्ये दहशतवादी लपले असल्याचा सुगावा लागल्यानंतर शोध मोहीम राबवली यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला जम्मू आणि काश्मीस्मध्ये राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात पकिस्तानी सैनिकानी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेजवळ विनाकारण उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला यात एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला तर अन्य दोन नागरिक जखनी झाले काल संध्याकाळी राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा भागात सीमेपलिकडून गोळीबार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं काल सकाळी मेंढर क्षेत्रात झालेल्या गोळीबारातल्या जखमी नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कुख्यात गुंड दाऊद बाहिमचा हस्तक इक्बाल मिर्चिशी संबंधित एका महिलेला मनी लॉण्ड्ररिंग प्रकरणात सरकवसुली संचालनालयानं अटक केली आहे बंगळूरू इथली ही महिला बनावट कागदपत्रांच्या आधारे इक्बाल मिर्चिने व्यवहार केलेल्या घरात रहात होती चौकशीदरम्यान योग्य प्रतिसाद देत नसल्यामळे तिला अटक करण्यात आल्याचं ई डीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं या प्रकरणातील ही चौथी अटक आहे परवा मिर्चिचा हस्तक हुमायून मर्चटला अटक करण्यात आली होती

आपल्या इच्छेविरुद्ध हे करण्यात आल्याचं बोरिस जॉन्सन म्हणाले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील

गांगुली यांची या पदावर एकमतानं निवड झाली आहे पुढच्या वर्षी जुलैपर्यंत ते या पदावर काम करतील

महिला एकेरीत पी

समीर वर्मा परुपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटन पटूंचा सामना आज होणार आहे

महिला दुहेरीत अक्षिनी कोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांचाही सामना आज होणार आहे सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसंच मनु अत्री आणि बी सुमिथ रेड्डी या पुरुष दुहेरी जोडयांनी देखील या सामन्यात भाग घेतला आहे नोबेल परितोषिक विजेता अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केंद्रसरकारच्या आयूष्यमान भारत या योजनेची प्रशंसा केली आहे घरातला एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर संपूर्ण कुटुंब व्यथित होऊ नये यादृष्टीनं ही योजना आवश्यक होती असं बॅनर्जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर नवी दिल्ली क्रें झालेल्या वार्ताहर परिषदेत काल सांगितलं घरातला कधीकधी आजारपणामुळे कुटुंबांना त्यांची संपत्ती गमवावी लागते असंही ते म्हणाले दरम्यान काल कोलकत्ता शिं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं माजी केंद्रिय अर्थनंत्री पी चिंदबरम यांच्याविरुद्ध एका कंपनीनं दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं चिंदबरम आणि दोन वरीष्ठ अधिका यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे

त्यावर येत्या आठ आठवडयात प्रतिज्ञापत्राव्वारे म्हणणं सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

या वर्षी चित्रपटाचा आनंद ही खुल्या चित्रपट प्रदर्शनाची संकल्पना आहे

या दहशतवाद्यांबाबत सामान्य जनतेने सुरक्षादलांना माहिती कळवावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे